दाखल कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विपळूण तालुक्यातलं तिवरे धरण काल रात्री नऊ वाजता फुटलं

या भागातल्या ओवळी रिक्तोली आकले दादर नांदिवसे कळकवणे ओवळी या गावांमधे पाणी शिरलं असून त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला आहे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाबरोबरच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानं तिथं धाव घेतली आहे मदतकार्य आणि शोधमोहिम सुरु आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी मध्य रेल्वेची उपनगरी सेवा विस्कळीतच राहिली रविवारच्या वेळापत्रकानुसार आज गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला मात्र आज कामाचा दिवस असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वेस्थानकांमधे झाली कामावर जाणारे लोक विद्यार्थी आणि विर अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला दुपारनंतर नेहमीच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं धेतला

मात्र रस्ते वाहतूक विस्कळीत असून पश्चिम ट्टुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली मुंबई विमानतळावरची विमानसेवा उद्यापर्यंत बंदच राहणार आहे कुर्ल्यातल्या सखल भागात साठलेलं पाणी काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक तैनात केलं गेलं आहे बेकायदेशीररित्या देशांतर करणा यांची घुसखोरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांवर प्रभावी देखरेख रहावी यादृष्टीनं सरकारनं बहआयामी दृष्टीकोन स्वीकारला आहे असं गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं काल लोकसभेत एका प्रश्नावर लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली सीमेवर कुंपण प्रकाशझोत रस्तेबांधणी त्यादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत अशा स्थलांतरीत घुसखोरांना आधार पत्र मिळणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यांनंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या शानदार विजयाबद्दल शाह यांचं भव्य स्वागत केलं जाईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी म्हटलं आहे अमित शाह आज अहमदाबाद मधल्या आश्रम मार्गावर नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करणार आहेत तसंच त्यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात बांधण्यात आलेल्या कम्युनिटी हॉल वाचनालय आणि तलाठीच्या पाच महसूल कार्यालयांचं लोकार्पणही करणार आहेत या वर्षातला जून महिना हा जगातला सगळ्यात उष्ण महिना ठरला आहे कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्विसनं ही माहिती दिली आहे युरोपिय संघाच्या मध्य पल्ल्याच्या वातावरण बदल संस्थेची कोपर्निकस ही एक शाखा आहे युरोपात पारा दोन अंशांनी वाढला तर जगभरात ही वाढ एक दशांश सेल्सियस अंशाची आहे तापामानातल्या या वाढीला केवळ वातावरण बदलच थेट कारणीभूत आहे का हे ठरवणं कठीण आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज उलंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे दुपारी तीन वाजता चेस्टर ले स्ट्रीट ब्रें हा सामना सुरु होईल

जसप्रित बुमराहनं चार बळी घेतले रोहीत शर्मा सामनावीर ठरला या स्पर्धेत चार शतकं झळकवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे जमात उल मुजाहिद्दीन पश्चिम बंगालमधल्या बर्दवान आणि मुर्शिदाबाद डिल्या काही मदरशांचा वापर कट्टरतावाद आणि भर्ती प्रक्रियेसाठी करत असल्याची माहिती मिळाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे लोकसभेत काल गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी एका लेखी उत्तरात ही माहिती दिली पश्चिम बंगाल सरकारला यासंबंधी माहिती देण्यात आली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखायला सांगितलं आहे असं ते म्हणाले सरकारनं जमात उल मुजाहिद्दीन बागलादेशला मे महिन्यात दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित केलं होतं राज्यात अलिकडच्या राजकीय हिंसाचाराबाबतही पश्चिम बंगाल सरकारकडे केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे बांगलादेश आणि भारत हे स्वाभाविक मित्र आहेत दोनही देशांचा व्यापार काही अब्ज अमेरिकी डॉलरच्या पुढे जाऊ शकतो कारण बांगलादेशच्या निर्मितीसाठी दोन्ही देशांनी रक्त वाहिलं आहे असं प्रतिपादन बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी केलं

बांगलादेशातील काही विकासकामांमधे चीनच्या सहभागामुळे बांगलादेश कर्जाच्या सापळ्यात अडकतोय की काय याची त्यांना चिंता नाही लोकांच्या हितासाठी बांगलादेशानं चीन बरोबर या प्रकल्पांसाठी योग्य त्या वाटाघाटी केल्या आहेत असंही त्या म्हणाल्या

हा हल्ला खलिफा हिफ्तर याच्या नेतृत्वाखालील लिबियाच्या राष्ट्रीय आर्मीनं केला आहे असा आरोप संयुक राष्ट्र संघाच्या मदतीनं निवडून आलेल्या सरकारनं केला आहे

लिबियाचा पूर्व आणि दक्षिणेकडील बहुतांश भाग राष्ट्रीय आर्मीच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी घार्यन प्रदेशावर सरकारनं आपला हक्क सांगितला होता कारण राष्ट्रीय आर्मीला रसद पुरवणारा मार्ग या भागातनंच जातो

मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली